पंतप्रधानांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शंभरावी किसान रेल्वे हिरवा झेंडा दाखवून रवाना केली त्यावेळी ते बोलत होते सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथून निघालेली ही रेल्वे पश्चिम बंगालमधल्या शालिमार इथं जाणार आहे या वर्षी सात ऑगस्टला पहिली किसान रेल्वे नाशिक जिल्ह्याच्या देवळाली इथून रवाना झाली होती शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यात किसान रेल्वेचं योगदान महत्त्वाचं ठरणार असून कृषी क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला प्रारंभीच्या काळात साप्ताहिक असलेली किसान रेल्वे आता आठवड्यातून तीन वेळा धावते एका राज्यातले शेतकरी दसऱ्या राज्यात आपला शेतमाल सहज पाठव् शकत आहेत त्यांच्यासाठी नवनवीन बाजार उपलब्ध होत आहेत छोट्या शेतकऱ्याचा अत्यल्प शेतमालही किसान रेल्वेनं पाठवता येतो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं धावतं शीतगृहं असलेल्या या किसान रेल्वेतून फळं द्ध भाजीपाला मासळी असा नाशवंत माल आपल्या गंतव्य स्थळापर्यंत सुरक्षित आणि रास्त दरात पोहोचवणं शक्य झालं आहे

कांद्यावरची निर्यात बंदी येत्या एक जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं गेल्या सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती

तेवढ्याच अभ्यासक्रमावर यंदाची परीक्षा होणार असल्याचं राज्य सीईटी विभागाने स्पष्ट केलं आहे

परीक्षा काळात कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीनं पाळल्या जातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय आय्ष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं आहे अंमलबजावणी संचालनालय ईडीची नोटीस बजावणं हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आपण कायद्याचा आदर करतो त्यामुळे या नोटीसला जरुर उत्तर दिलं जाईल परंतु राजकीय सूडानं ही कारवाई होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असा इशारा राऊत यांनी दिला आपण कोणत्याही नोटीसला घाबरत नाही राजकीय वैफल्यातून अशा नोटिसा पाठवल्या जातात प्रताप सरनाईक यांना पाठवलेली नोटीस ही अशाच षडयंत्राचा भाग असल्याचं राऊत म्हणाले

यामध्ये दिव्यांग नेमबाज स्वरूप उन्हाळकर नेमबाज राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत तीरंदाज प्रवीण जाधव आणि अॅथलीट अविनाश साबळे या खेळाडूचा समावेश आहे

लातूर जिल्ह्यात चार तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रती दलाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते या लसीकरण कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहण्याची सूचना करतानाच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नये घरी राहूनच साधेपणानं हा दिवस साजरा करावा असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर समुद्रकिनारी किंवा उद्यानांमध्ये गर्दी न करणं योग्य शारीरिक अंतराचं पालन करणं आदी नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका आतषबाजी किंवा सांस्क्रतिक कार्यक्रमांच्या आयोजनासही मज्जाव करण्यात आला आहे नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळांवर एकाच वेळी गर्दी न करता आरोग्याच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन गृह विभागानं केलं आहे कोविड संसर्ग टाळण्यासाठी यंदा कोरेगाव भीमा इथं जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी टाळावी असं आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे ते काल पुण्यात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते नागरिकांच्या सोयीसाठी इथल्या अभिवादन कार्यक्रमाचं द्रदर्शन वरुन थेट प्रसारण करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा फळं फुलं भाजीपाला तसंच दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारावर किमान हमी भाव द्यावा केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संवैधानिक दर्जा द्यावा आदी मागण्या हजारे यांनी केल्या आहेत या मागण्यांवर गेली तीन वर्ष आश्वासनं आणि चर्चा झाल्या आता ठोस निर्णय घ्यावा अन्यथा उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं हजारे यांनी या पत्रकात म्हटलं आहे

संघटनेच्या शिष्टमंडळानं काल विभागीय आयुक्तांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करत हे कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीकांत तांबे यांचं काल निधन झालं

त्यांचा पार्थिव देह आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे तांबे यांचे म्युजिंग्ज वन हंड्रेड अँड वन हे दोन इंग्रजी तर ताजा कलमहा मराठी कवितासंग्रह इंग्लिश म्यूज ऑन इंडियन सॉईल हा समीक्षात्मक ग्रंथ आणि ग

प्रधान यांच्या साता उत्तराची कहाणी या कादंबरीचा अ टेल विथ सेव्हन अॅन्सर्स हा इंग्रजी अनुवाद अशी ग्रंथसंपदा प्रकाशित आहे

उस्मानाबाद जिल्हा रोटरी क्लबचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या अनेक संस्था संघटनांच्या उभारणीत आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नऊ वाजता उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली

उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधला जातो त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत

मोहम्मद सिराजने तीन जसप्रित ब्मराह आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला

उस्मानाबाद इथं सेवालाल कॉलनीत तसंच जिल्ह्यात गंभीरवाडी इथं हे विवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने बाल विवाह रोखण्यात आले तसंच वध् वर आणि त्यांच्या पालकांच सम्पदेशन करण्यात आल

उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी तर औरंगाबाद इथं शहराध्यक्ष मोहमंद हिशाम उस्मानी यांनी काँग्रेस स्थापना दिनाच्या इतिहासाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं

पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सुमित्रा टाले जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या

जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशम्ख यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून काल या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला देशम्ख यांनी काल कचरा वर्गीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली दत्त जयंती उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे अहमदनगर जिल्ह्यात देवगड इथल्या दत्त मंदिरात यंदाचा जयंती सोहळा सध्या पद्धतीने साजरा होणार आहे